देशासह राज्यात अनेक भागात उष्णतेचा तडाखा कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास प्रढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज रायगड इथं किल्ल्याच्या जतन संवर्धन कामांची पाहणी केल्यानंतर बोलत होते भारतीय प्रातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं स्रु आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं

सिंचनाच्या माध्यमातून शेतक यांचं उत्पादन वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून शेतक यांना सोलर कृषी पंपांच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात येत आहे असं अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे

शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतक यांच्या विज जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबवलं जाईल असं त्यांनी सांगितलं पीक कर्जासाठी शेतक यांच्या अर्जाची वाट न पाहता शेतक यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहचलं पाहिजे असं म्नगंटीवार म्हणाले यासाठी शेतक यांचे मेळावे घ्यायच्या सूचना त्यांनी दिल्या

खतं आणि बियाणांचा काळाबाजार याबाबत एखादी ग्प्त माहिती मिळाल्यावर त्यावर त्वरीत कार्यवाही होणं गरजेचं आहे असं म्नगंटीवार यावेळी म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उदया सियाचिन ग्लेशियरला भेट देणार आहेत या भेटीत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत सिंह यांच्याबरोबर असणार आहेत या भेटीमधे ते सियाचिनमधे तैनात सैनिक आणि अधिका यांशी संवाद साधणार आहेत सियाचिन प्रदेशातल्या सैनिकांना प्रामुख्यानं भेडसावणा या समस्या ते जाणून घेणार आहेत

त्यांनी काल मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यात य्तीचं नेतृत्व करतील असंही पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं

ट्रांसफार्मर मधून वीज प्रवठा चालू करून देण्यासाठी त्याने क्डाळ एमआयडीसीतल्या एक उद्योजकाकडे लाच मागितली होती शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली या सहाय्य्क अभियंत्याला न्यायायलात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती लाच लुचपत विभागाच्या वतीनं देण्यात आली बरेली इथून म्ंबईकडे जाणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातान्क्लित डब्याचं चाक त्टल्याची दर्घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ घडली या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच मनमाड इथून एक विशेष गाडी घटनास्थळी पोहचली असून कोणीही जखमी झाल्याचं वृत नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समवेत आज शिवसेना आमदार राहल पाटील यांनी सेलू तालुक्यातील मोरेगाव इथं लोअर दुधना प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचं जलपूजन केलं

विदयापीठातल्या अभ्यासक्रमांमधे मोठा बदल घडव्न आणायची गरज आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांनी म्हटलं आहे उदयोगांनी विदयापीठातल्या विविध शाखांशी चर्चा करुन त्यांच्या मदतीन सध्याच्या काळात आवश्यक असे अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करायला हवेत असंही ते प्ढं म्हणाले

बीड जिल्ह्यात द्रष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देतांना कृषी महसूल ग्रामविकास महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावं असं आवाहन ग्रामविकास महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केलं त्या आज बीड इथं जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या शासनाच्या योजना आणि केलेल्या उपाययोजनांचा फायदा शेतक यांपर्यंत पोहचावा यासाठी खरिप हंगामात आवश्यक बी बियाणं खतं तसंच पीककर्ज आणि अन्दान वेळेत दिलं जावं असं त्यांनी सांगितलं

महामंडळामार्फत रत्नागिरी शहराचा काही भाग मिरजोळे आणि झाडगाव औदयोगिक क्षेत्र तसंच मिरजोळे शिरगाव मिऱ्या नाचणे कुवारबाव पोमेंडी कर्ला चिंद्रवली टिके या ग्रामपंचायतींना पाणीप्रवठा केला जातो

ब्लडाणा जिल्ह्यातील द्ष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी इथं जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारायला बुलडाणा जिल्हाधिका यांनी मान्यता दिली आहे पश्संवर्धन विभागाच्या अहवालान्सार तसंच म्ख्यमंत्र्यांनी ऑडीओ ब्रीजद्वारे सरपंचांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर सरपंचांनी चारा छावणीची मागणी केली होती

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि जिल्हा परिषद म्ख्य कार्यकारी अधिकारी आय्ष प्रसाद यांनी आज संय्क्तपणे अकोल्यात टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली

यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक एमआयडीसीतील हिंदुस्तान एग्रोला कृषी विभागानं सील ठोकलं आहे साठे प्स्तक आणि इतर माहिती उपलब्ध होईपर्यंत हा कारखाना सीलबंद राहणार आहे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी संजीवक आणि कीटकनाशकाचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली होती अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात गाडेगाव इथं पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात ब्डून मृत्यू झाला आहे रोहित वानखडे हा बारा वर्षांचा तर देवा वानखडे हा अकरा वर्षांचा मूलगा काल संध्याकाळी पोहताना ब्डाले होते त्यांचे मृतदेह आज दूपारी काढण्यात आले राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयक्त विदयमाने एलिफंटा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जागतिक वारसा स्थळ एलिफंटाला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधिकची झळाळी मिळावी यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असून एलिफंटा महोत्सव हा त्याचाच एक भाग असल्यानं पर्यटकांनी त्याला अरभरुन प्रतिसाद दयावा असं आवाहन पर्यटन मंत्री जयकूमार रावल यांनी केलं आहे ते काल दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचे उदघाटन गेट वे ऑफ इंडिया इथं झाल्यानंतर बोलत होते नाशिक शहरासह जिल्ह्यात उकाडा जाणवत असताना आज मनमाड आणि लासलगाव याठिकाणी पावसानं हजेरी लावली आज दुपारी या दोन्ही ठिकाणी ढगाळ वातावरण झालं आणि पावसाच्या सरी कोसळल्या देशाच्या अनेक भागात उष्णतेचा तडाखा कायम आहे येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राजस्थानात पृढचे पाच दिवस रेड अखर्ट जारी केला आहे

महाराष्ट्रातही विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम आहे येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याकाळात राज्यात इरतत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे